अंतिम वर्षांच्या परीक्षा धेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला परीक्षा धेतल्याशिवाय राज्यं किवा विद्यापीठं विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकत नाहीत विद्यापीठ अनुदान आयोगानं ठरवलेल्या मुदतीत परीक्षा घेणं शक्य नसेल तर त्यांनी आयोगाशी विचारविविमय करुन परीक्षेच्या नवीन तारखा निर्धारित कराव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर युवा सेनेसह काही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाघा राज्य शासन आदर करत असून यासंदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत चर्चा करून परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं न्यायालयाच्या निकालाचा तपशीलात अभ्यास करून राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल या मुद्यावर आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणासोबतही चर्चा करू असं ते म्हणाले केंद्र सरकारला नीट आणि जेईई परीक्षा घ्यायला परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सहा राज्यांच्या मंत्र्यांनी फेरविचार याधिका दाखल केली आहे महाराष्ट्र सरकारमधले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह पश्चिम बंगाल राजस्थान झारखंड छत्तीसगड आणि पंजाब राज्य सरकारच्या मंत्र्यांचा याधिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे

मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हा निर्णय देताना विचार झाला नसल्याचं आज दाखल केलेल्या फेरविचार याचिकेत म्हटलं आहे

आज दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला

ते आज पुण्यात बाणेर इथल्या कोविड उपचार केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते पुण्यात कोरोनावरच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीला सुरूवात झाली असून येत्या काही दिवसात कोरोना नियंत्रणात असेल असंही ते म्हणाले

राज्यात अनेक भागात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे परदेशी गुंतवणूकीचा वाढता ओघ आणि बँकाच्या समभागाधी वाढती मागणी आज मुंबई शेअर बाजारात बघायला मिळाली

गेल्या चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळपासून हजेरी लावली असून मुंबईसह राज्याघ्या अनेक भागात आज जोरदार पाऊस होत आहे मुंबईत आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली असून अद्यापही पाऊस सुरूव आहे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस पडत आहे

शहरातल्या सखल भागात पाणी साचलं आहे

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनचं जोरदार तर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहेत काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातली जवळपास सर्वच लहानमोठी धरणं जवळपास शंभर टक्के भरली असून त्यातून विर्साही सुरू आहे वैतरणा आणि पिंजाळ या मुख्य नद्या ही मोठ्याप्रमाणात भरल्या आहेत भंडारा जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत

गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळित झालं असलं तरी जिल्ह्यातला कोणताही मार्ग बंद नाही अमरावती जिल्ह्यात रात्रीपासूनच पाऊस असून सकाळपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे मोर्शी इथल्या अप्पर वर्धा प्रकल्पाच्या धरणाचे पाच दरवाजे आज पहाटे चार वाजता वीस सेंटीमीटरनं उघडले आहे आज सकाळपासूनच मोर्शी आष्टी मार्ग सुरक्षेप्या दृष्टीनं बंद केला आहे

धरणाची दारे उघडल्याने पर्यटकही मोर्शीलगत गर्दी करू लागले आहेत धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस झालेला नाही गोंदिया जिल्हात मुसळधार पाऊस झाला देवरी नाला रस्त्यावरून वाहात असल्याने आणि एक विशाल झाड पडल्याने आमगांव देवरी मार्ग सकाळ पासून बंद आहे

गडचिरोली जिल्ह्यात काल दोलंदा गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत नक्षली चातगाव दलमची महिला सदस्य ठार झाली या महिला नक्षलीची ओळख पटली असून इंदिरा उर्फ मेस्सी सैनू कोरामी असं तिचं नाव आहे

दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं भ्रष्टाचार केला असेल तर केंद्र सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवाल जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केला आहे

मधुमेह उच्च रक्तदाब असल्यामुळे तसंच भायखळा कारागृहात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे जामीन मिळावा ही विनंती उच्च न्यायालयानं अमान्य केली

भंडारा गोंदिया गडधिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी एस आय टी नेमण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत